त्यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांच पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं अस आवाहन करत आहोत सुरक्षित राहा आणि कोरोंना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि सुरक्षित अंतर राखा

गडकरी यांच्या मागणीवरून आरटी पीसीआर चाचणी करणारी फिरती चाचणी प्रयोगशाळा काल नागपूर इथं दाखल झाली

लसीकरण कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने काल आतापर्यंतची विक्रमी नोंद केली असून सायंकाळी सहा पर्यंत पाच लाखांह्न अधिक नागरिकांना लस देण्यात आली

काल राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचं अभिनंदन केलं कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येनं लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ट गाठता येईल असा विश्वास आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केला आहे लसीची किंमत देशात कोरोना साथरोगाचा हैदोस सुरू असतानाच जगभरातील खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत कोरोना प्रतिबंधात्मक लशींची किंमत भारतात अधिक असल्याचं दिसून आलं आहे या पार्बभूमीवर केंद्र सरकारनं सीरम आणि भारत बायोटेकला लसीची किंमत कमी करण्याच आवाहन केलं आहे भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे दर राज्यांना सहाशे रुपये आणि खासगी रुग्णालयांना बाराशे रुपये असे लावण्यात आले आहेत तर सीरम इन्स्टिट्यूटने त्यांच्या कोव्हिशिल्ड लशीचे दर राज्यांना चारशे रुपये आणि खासगी रुग्णालयांना सहाशे रुपये केले आहेत दोन्ही लशीतील किमतीचा फरक कशामुळे याचंही स्पष्टीकरण अद्याप झालेलं नाही

गुजरातमधल्या हापा रेल्वेस्थानकामधून काल तीन टँकर घेऊन कळंबोलीमध्ये ऑक्सिजन एक्स्प्रेस दाखल झाली याचबरोबर विशाखापट्टणममधून आलेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेसमधून सात टँकरचं ठिकठिकाणी वितरण सुरू झालं आहे त्यामुळे रुग्णांना खऱ्या अर्थानं प्राणवायू मिळण्याची सोय झाली आहे

रेल्वेच्या माध्यमातून राज्याला ऑक्सिजन टँकर मिळत आहेत

दुसरीकडं विशाखापड्टणमवरून आलेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेसमधून आलेल्या टँकरमधून ठिकठिकाणी वितरण सुरू झालं आहे विशाखापटणम येथून ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारा सात टँकर रविवारी दाखल झाले होते नागपूरला उतरवलेल्या तीनपैकी एक ऑक्सिजन टॅकर काल अमरावती विभागाला देण्यात आला असून यातील निम्म्या टँकर म्हणजे आठ टन ऑक्सिजन अमरावती आणि सात टन अकोला जिल्ह्यासाठी देण्यात आला

दरम्यान या जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात राणी सावरगाव इथल्या श्री रेणुकादेवीचा तेल धुनी चैत्र महोत्सव रद्द करण्यात आला आहे शिबिर कोरोना प्रादृभावामुळं लागू करण्यात आलेल्या मर्यादित स्वरुपाच्या टाळेबंदीमुळं यंदा सलग द्सऱ्या वर्षी उन्हाळ्यातली अनेक विविध शिबिरे ऑनलाईन होत आहेत ऐकू या त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं शालेय त्याचबरोबर दहावीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्यानं आता ऑनलाईन उन्हाळी शिबिरांना प्रारंभ झाला आहे गेल्या वर्षी देखील कोरोना टाळेबंदीमुळं ही शिबिरं ऑनलाईन पद्धतीनंच घ्यावी लागली होती त्यामुळं ऑनलाईन शिबिरांचं यंदा सलग द्सरं वर्ष ठरलं आहे प्रामुख्यानं नाट्य चित्रपट अभिनय चित्रकला नृत्यकला आणि तत्सम अभिजात आणि पारंपरिक कलांचं प्रशिक्षण उन्हाळी शिबिरांच्या माध्यमातून दिल जातं अन्य क्रीडा प्रकारांचेही प्रशिक्षण वर्ग असतात मात्र त्यातील काही क्रीडा प्रकारांसाठी प्रत्यक्ष मैदानावर जाण्याची गरज भासते त्यामुळं त्या प्रकारातील शिबिरे यंदाही होऊ शकणार नाहीत आवश्यक खबरदारीचे उपाय योजून पोहोण्याचे केवळ प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी शहरातील जलतरण तलाव संचालकांनी केली आहे मात्र त्यावर अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही ऑनलाईन पद्धतीनं शिकता येणाऱ्या कलांचे उन्हाळी वर्ग मात्र सुरु झाले असून त्यांना मिळणारा प्रतिसादही उत्तम असल्याचं या वर्गाच्या आयोजकांनी सांगितलं आकाशवाणी बातम्यांसाठी पृण्याहन विनायक सोमणी ठाणे चौकशी ठाणे जिल्ह्यात वर्तकनगर इथल्या वेदांत या खासगी कोविड रुग्णालयातील चार रुग्णांच्या मृत्यूची भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची भिवंडी महापालिका आयुक्त पंकज आशिया यांच्यासह सहा जणांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशीचे आदेश संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले

पणे ससन प्ण्यातल्या ससून रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे ससून रुग्णालयात वॉर्ड क्रमांक सातमध्ये काल अचानक ऑक्सिजनचा प्रवठा कमी झाला त्यानंतर वॉर्ड क्रमांक नऊमध्ये रात्रीच्या वेळी पुन्हा ऑक्सिजनची कमतरता जाणवली

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं